वरोरा याच्या राजीनाम्यामुळे आता विधानसभेत राष्ट्रवादी काँप्रेसचे चाळीस आमदार राहिले आहेत कर्नाटकमधल्या काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या मुद्धित असलेल्या बद्धुखोर आमदारातीी मुद्धिच्या पोलिस आयुकाती पत्र लिहन आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे कर्नाटकचे मुख्यमधीीएच डी कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते डी

शिवकुमार आज मुद्धित येणार असून त्यावेळी आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असखी आमदारासी पत्रात म्हटलख्राहे या दोन्ही नेत्यात्ता भेटायची आपली डिछा नसून त्यात्ती आपण राहात असलेल्या हॉटेलात प्रवेश करायला पोलिसात्ती मनाई करावी अशी मागणी त्यात्ती केली आहे सरकारन विद्वव्या शैक्षणिक वर्षापासून वित्ता नववी ते बारावीच्या विषय रचना आणि मूल्यमापन पध्दतीचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे सीबीएससी अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मछ्ळ आयसीएसई आणि राज्य मछ्ळाची विषय रचना मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करुन ही समिती दहा दिवसात अहवाल सादर करणार आहे

आज सकाळी सातच्या सुमाराला हा अपघात झाला जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलअिसून बारा जणार्प्रेकी तिघार्प्री प्रकृती चित्तिजनक आहे कोयना धरण परिसरात काल रात्री दहाच्या सुमाराला भूक्यीचा सौम्य धक्का बसला भूक्यीमापक यक्तप्रिर त्याची तीव्रता तीन रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली असून या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचप्रिथमिक वृत्त आहे ा प्रिक्षध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत आणि न्यूझीलद्वक्कधील पहिला उपांखि सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थाद्विण्यात आला

या सामन्याचा उर्वरित खेळ आज दुपारी तीन वाजता सुरु होईल पावसामुळ िजचा दिवसही वाया गेला तर सर्वाधिक गुण असलेल्या सघ्चिला म्हणजे भारताला अतिम फेरीत प्रवेश मिळेल